नियमापेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नाशिकमधील तीन प्रयोगशाळांना नोटिस लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पुढचा टप्पा आजपासून राज्यात सुरू होत आहे सरकारी रुग्णालयात ही लस मोफत उपलब्ध असेल तर खासगी रुग्णालयामध्ये प्रत्येक मात्रेकरता अडीचशे रुपये शुल्क द्यावं लागेल अशी माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डी

पाटील यांनी आकाशवाणीला दिली

याशिवाय रुग्णालयांमध्ये थेट जाऊन सुद्धा नोंदणी करता येईल असं पाटील यांनी सांगितलं लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देणार असलेल्या रुग्णालयांची यादी लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल असंही ते म्हणाले

त्यांच्यासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रातही वाढ केली जाणार असून खासगी रुग्णालयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

या महानगरांव्यतिरिक्त वऱ्हाड आणि खान्देशातल्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातही रूग्णवाढीचा वाढता दर कायम आहे

तसेच रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंतचे संचार निर्बंध याप्रढेही कायम राहणार आहेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली

या काळात ऑनलाईन प्रशिक्षण चालू ठेवता येईल असं महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केल आहे

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस

दरम्यान वाशिम जिल्हा प्रशासनानं कडक उपाय योजना करत जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून सोमवारी म्हणजेच आज सकाळी सात वाजेपर्यंत टाळेबंदीचे आदेश दिले होते नागरिकांनीही या संचारबंदीला स्वयंस्फूर्तीनं प्रतिसाद दिला या संचारबंदीच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागाच्या बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व द्कानं मॉल्स व्यापारी संकुल व्यायामशाळा बाजार समिती उपहारगृह आणि उद्यानं बंद ठेवण्यात आली होती मात्र काल वाशिम शहरात आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या परीक्षार्थींसाठी एस टी बस रिक्षा आणि बस स्थानक परिसरातील काही लहान दूकानं सुरु ठेवण्यात आली होती

रविवारी लग्नतिथी असल्याने लोक घराबाहेर पडले होते मात्र मंगल कार्यालयांनी नियमांचं पालन केल्यामुळे सत्तर ते ऐंशी लोकच एकावेळी दिसून आल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

त्यामुळे काल सकाळी महापालिका अधिकाऱ्यांनी त्या हॉटेलला टाळं ठोकलं आहे

तर एस टी महामंडळाची बस सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू होती जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीच्या आवाहनाला लातूरकरांनी जोरदार प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी जनतेचे आभार मानले आहेत कोरोना पीसीएमसी पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहे

मात्र दूध भाजीपाला फळं आदी जीवनावश्यक वस्तूंचा प्रवठा करणा यांना तसंच वृत्तपत्र सेवा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणा या आस्थापना किंवा व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना या आदेशामधून वगळण्यात आलं आहे

नाशिक कारवाई कोरोना चाचणीसाठी असलेल्या खासगी प्रयोगशाळेमध्ये नियमापेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तीन प्रयोगशाळांना नोटिसा दिल्या आहेत तसंच एका प्रयोगशाळेमध्ये पुढील आदेशापर्यंत चाचण्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती त्यावेळी खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये कोरोना बधितांच्या आढळणाऱ्या प्रमाणात तफावत असल्याचे आढळलं होतं त्यामुळे खासगी प्रयोगशाळेमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची शासकीय प्रयोगशाळेतही तपासणी करावी असे आदेश देण्यात आले होते तसेच खासगी प्रयोगशाळेतआयसीएमआरच्या नियमानुसार चाचण्या होतात किंवा नाही याबाबत चिकित्सा करण्याचेही आदेश दिले होते

नमस्कार